दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला राष्ट्रपती राजवट लागली तर रड्र नका तसंच घटनेची पायमल्ली करु नका असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले दरम्यान जळगाव शहरातील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मूलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं

नंदुरबार जिल्ह्यानं विभागात आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे महसूल विभागाशी निगडित नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत प्रलंबित असलेल्या फेरफार नम्न्यात जमिनीची खरेदी विक्री वारस नोंदी शेत जमिनीवर बोजा लावणे अशी कामं इ फेरफार अंतर्गत करण्यात आली आहेत ब्रलडाणा जिल्ह्यातील खामगावचे माजी आमदार माणिकराव गावंडे यांच आज पहाटे निधन झालं त्यांच्यावर बोथाकाजी या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यांनी राज्य निवड मंडळाचे अध्यक्षपद देखील भुषवल होत

इंग्लडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ते काल सोलापूर इथं विमानतळ सल्लागार समितीत झालेल्या बैठकीत बोलत होते सोलापूरची विमानसेवा सुरु झाल्यास शहराचा चौफेर विकास होण्यास मदत होणार असून यासंबंधित सूचना महास्वामी यांनी प्रशासनाला केल्या आहेत

हिंगोली इथं दहा ते पंधरा वर्षापासून नगर पालिकेची थकबाकी थकवणाऱ्या शहरातल्या तीन शाळांना काल सील ठोकण्यात आलं कारवाई करण्यात आलेल्या शाळांमध्ये शांताबाई म्ंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषदेची जूनी मल्टीपर्पज हायस्कूल तसंच जिल्हा परिषद कन्या शाळेचा समावेश आहे

या कारवाईत दहशतवाद्यांच्या लपण्याचं ठिकाण उद्धवस्त करुन या ठिकाणाहून संशयास्पद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे